राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन केलं

या हल्ल्यात बळी पडलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबई पोलिसांच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे दक्षिण मंबईतल्या पोलीस मुख्यालयात अलिकडेच बांधण्यात आलेल्या स्मारकस्थळी हा कार्यक्रम होणार आहे मात्र कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर लोकांना मर्यादित संख्येतच या कार्यक्रमात उपस्थित राहता येईल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ग्रहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतर मंत्र्यांनी या स्मारकाला प्ष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं

महाराष्ट्रासह पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश तेलंगणा उत्तराखंड तामिळनाडू चंदीगढ जम्मू काश्मीर केरळ गुजरात आणि आंध्र प्रदेशात धान खरेदी योग्य रितीने सुरु असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं

भारतीय द्रसंचार नियामक प्राधिकरण ट्रायच्या शिफारशीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं मंत्रालयानं सांगितलं लँडलाईन वरुन लँडलाईनवर आणि मोबाईल वरुन लँडलाईनवर फोन करण्यासाठी कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं

प बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना जाहीर झाला आहे कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत या पुरस्काराची घोषणा केली संत साहित्याविषयी उत्कृष्ट लेखन करणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेलं मानवतावादी कार्य करणाऱ्यांना राज्य शासनाच्या वतीनं दर वर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कारानं सन्मानित केलं जातं पाच लाख रुपये मानपत्र तसंच मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरुप आहे

प बद्रीनाथ महाराज तनपुरे हे पंढरपूर इथल्या तनपुरे महाराज आश्रमाचे विद्यमान अध्वर्यू असून वारकरी परंपरा आणि गाडगे महाराजांची परंपरा याचा समन्वय साधणारे संप्रदायातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात साने गुरुजींपासून ते डॉ दाभोलकरांपर्यंत परिवर्तनाच्या चळवळीतील विविध घटकांशी त्यांचं साहचर्य राहिलं आहे

टी बसला मुंबई पुणे द्रतगती मार्गावर आज पहाटे अपघात झाला

मृत व्यक्ती मुंबईतला बेस्ट कर्मचारी असल्याचं समजतं बसने पाठीमागून एका अज्ञात वाहनास धडक दिल्यान हा अपघात झाला